या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ही पथकं कोरोना साथीचा सामना करण्यासाठी तांत्रिक मदत पुरवणार आहेत तीन सदस्यांच्या या पथकात दोन वैद्यकीय तज्ज्ञांचा आणि एका संयुक्त सचिव दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे महाराष्ट्रासह तेलंगण तामिळनाडू राजस्थान आसाम हरियाणा गुजरात कर्नाटक उत्तराखंड मध्य प्रदेश पश्चिम बंगाल दिल्ली बिहार उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यात केंद्राचं पथक काम करणार आहे केंद्राच्या या पथकासोबत काम करण्यासाठी बऱ्याच जिल्हा प्रशासनांनी आणि नगरपालिकांनी स्थानिक पातळीवरही पथकं तैनात केली आहेत बैठक दरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रीगटाची बैठक बोलावली होती बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आकडेवारी तसंच कोरोनावरील उपाययोजना यांची माहिती सादर करण्यात आली टाळेबंदीचे नियम शिथील झाल्यानंतर आता लोकांनी शिस्त पाळणं आवश्यक आहे असं हर्षवर्धन यावेळी म्हणाले कोविड आकडेवारी देशभरात काल सलग सातव्या दिवशी नऊ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली

स्थलांतरितांच्या नोंदणीसाठी योग्य ठिकाण जाहीर करा असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत अशा श्रमिकांना रोजगार देखील शोधून देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे स्थलांतरितांच्या प्रश्नांबाबत न्यायालयानं स्वतःहून दखल घेत याचिका दाखल करुन घेतली होती

स्थलांतरितांसाठीच्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांसाठी राज्यांनी तत्काळ मागणी नोंदवावी असं कालच रेल्वेनं पत्राद्वारे कळवलं आहे

अभ्यासक्रम देशातली सद्यस्थिती लक्षात घेऊन आणि पालक आणि शिक्षकांनी केलेल्या विनंतीचा विचार करुन सरकार येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम आणि शालेय तासिकांची वेळ कमी करण्याचा विचार करत आहे अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल दिली यावर निर्णय घेण्यासाठी सर्व शिक्षक संस्थाचालक आणि शिक्षणतज्ज्ञांनी याविषयी आपलं मत नोंदवावं असं निशंक यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

द्या अंधांना दृष्टी पाहतील तेही सृष्टी या उक्तीनुसार समाजातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी महिला मजूर कामगार आणि आर्थिक दुर्बलघटकातील दृष्टीदोष असलेल्यांना अहमदनगर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशननं नवदृष्टी देऊन नेत्रदान महत्त्वाची भूमिका बजावली आहे नगर तालुक्यातील नागरदेवळे या एका छोट्याश्या गावात फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी हे नेत्रदानाची ही चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून महिन्यात पाच वेळा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेत्र तपासणी आणि शरत्रक्रिया शिबीर घेतलं जातं कोरोना सारख्या महामारीतही दृष्टीदोष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचे नियम पाळून शिबीर घेण्यात आलं

त्यांना हे सुंदर जग पाहता आलं आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदनगरहन मनोज सातपुते यांच्यासह सुरेखा जोशी पुणे राममंदिर अयोध्येतील राम मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला आजपासून सुरुवात होणार आहे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांचे प्रवक्ते महंत कमल नयन दास यांनी ही माहिती दिली रामजन्मभूमी स्थळावरील कुंबेर टिळा इथं भगवान शंकराची आराधना केल्यानंतर मंदिराची पायाभरणी होणार आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल वादळग्रस्त रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तळा म्हसळा आणि श्रीवर्धनला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून नुकसानाची माहिती घेतली कोकणात झालेल्या नुकसानाची माहिती घेऊन राज्य आणि केंद सरकारनं याबाबत धोरण निश्वित करावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं तसंच हेक्टरी मदत न देता झाडांच्या संख्येनुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पवार आज रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत दुरेकर सरकार कोकणला सापत्नपणाची वागणूक देत असून निसर्ग चवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना जाहीर केलेली मदत तुटपूंजी असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातल्या माणगाव आणि श्रीवर्धन इथल्या नुकसानीची काल पाहणी केली

वादळात जखमी झालेल्या म्हसळ्यातील एक आणि पेणमधील एक अशा दोघांचा काल मृत्यू झाला रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची झाडांची विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे गावोगावी मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला असून या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण कराअसे निर्देश काल राज्य शासनानं दिले आहेत बियाणे अमरावती अमरावती जिल्ह्यात सध्या खरीप हंगामात बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी गर्क आहे आणि अशातच जिल्ह्यात बनावट बियाण्यांची साठवण केली जात आहे नुकतंच पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एका ट्रक मधून नऊ लाख रुपये किंमतीचं बनावट बीटी बियाणं जप्त केलं याप्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशनला संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली मका खरेदी शेतकऱ्यांकडून तातडीनं आणि हमीभावानं मका खरेदी करण्यात यावा या मागणीसाठी आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली काल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं

तरी देखील अजूनपर्यंत बूलडाणा जिल्हयामध्ये कूठेही मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेलं नाही

कापूस भारतीय कपास निगमकडून अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील येवदा इथं हमीभाव कापूस खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री संच अमरावतीच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते काल झाला नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश ठाकूर यांनी यावेळी दिले ऑनलाइन पीककर्ज शेतकऱ्यांना शेतीतील कामे सोडून कर्जासाठी बँकेत वारंवार हेलपाटे मारायला लागू नयेत या हेतूने आता त्यांना पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे या नव्या प्रयोगाला नांदेडनंतर आता सोलापुरातून सुरवात झाली कोरोनामुळे सरकारी कार्यालये आणि विकास सोसायट्यांची कार्यालये बंद असल्याने सर्व उतारे संबंधित बँकांनी ऑनलाइन काढून प्राप्त अर्जावर तीन दिवसांत कार्यवाही करायची आहे आता हा प्रयोग राज्यभर राबविला जाणार आहे आढावा यवतमाळ यवतमाळचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी काल शेतीशी संबंधित विविध आढावा बैठका घेतल्या

बियाण्यांच्या स्थितबाबतही त्यांनी दुसऱ्या बैठकीत आढावा घेतला अनाधिकृत बियाणे विक्रेत्यांवर छापे टाकून कठोर कारवाई करा अशा सूचना दिल्या

राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज वाटप कमी असून त्यांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी असे निर्देश दिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या सीड पोर्टलद्वारे प्रथमच कांदा बियाणे विक्री करण्यात आली

मेळघाट जंगल भ्रमंती ही आपल्यासाठी एक हौस आनंदाची एक सफर असू शकते पण हेच जंगल राखण्यासाठी किती पायपीट करावी लागते ठाऊक आहे ही बातमी ऐका मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षभरात वनरक्षक आणि वनपालांनी तब्बल सव्वा पाच लाख किलोमीटर गस्त घातली गेल्या तीन वर्षातील पायी गस्तीचा हा विक्रम ठरला आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन चांगल्या पद्धतीनं व्हावं शिवाय संवेदनशील भागातील अवैध चराई होणारं अतिक्रमण आगीच्या घटना पाणवठ्यात विष कालवण्याचे प्रकार या बाबीवर अंक्श राहावा या दृष्टीने वनविभागानं गस्त वाढवली आहे त्याचा चांगला परिणाम दिसून येतो गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात आगीचं प्रमाण पाच टक्केही नाही अवैध चराईही कमी झाल्याचं दिसून येतं अशी माहिती मेळघाटचे व्याघ्र प्रकल्प संचालक एस

रेड्डी यांनी दिली आहे अमरावतीहन आनंद गंभीर यांच्यासह सविता म्हसकर पुणे

निधन यवतमाळ ज्येष्ठ सर्वोदयी नेते यवतमाळचे माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचं काल सायंकाळी अल्प आजारानं निधन झालं

अत्यंत साधं राहणीमान उच्च विचारसरणी आणि अंतिम श्वासापर्यंत समाजकार्याची सांगड हे त्यांचं वैशिष्ट्य होतं सपत्नीक भूदान पदयात्रा करून विदर्भात सर्वाधिक जमिनीचे दान मिळविले होते लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या शेवटच्या विडियो संवादाद्वारे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली होती सदाशिवराव काका यांच्या निधनाने जून्या पिढीतील एक खरा कर्मयोगी आणि सर्वोदयी कायमचा दूर निघून गेला आहे अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे

हवामानखात्याच्या नव्या सुधारित वेळापत्रकानुसार आज तो पुण्यात पोहोचायला हवा होता पण तो अजून महाराष्ट्रात काय गोव्यातही पोहोचलेला नाही काल बंगालच्या उपसागरावर मान्सूनची थोडी प्रगती झाली तिथे कमीदाबाचा पट्टा तयार झाला आहे तो आज थोडा ठळक होईल पण अधिक तीव्र होण्याची अथवा त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही

नैऋत्य मोसमी पावसानं यायला जरा उशीर केला असला तरी मान्सून पूर्व पावसानं यंदा राज्यात सरासरी ओलांडली आहे

कोकणात मात्र सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याचं नोंद आहे

काल कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार